जम्मू काश्मीर मुद्दा वगळता पाकिस्तानसोबत असल्लिखा समस्यांवर द्विपक्षीय चर्चेसाठी भारत तयार असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

पाच राज्यांमधल्या राज्यपालांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मान्यता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज चांद्रयान दोनची कक्षा कमी करण्यासाठीच्या अंतिम फर्टीसाठी सज्ज आह आज सायंकाळपासून इस्रोकडून याच्या संचालनाला सुरुवात होईल हसिचालन पूर्ण झाल्यानंतर चांद्रयान दोन चंद्रापासून सुमारशिभर किलोमी उ अंतरावर चक्रीय ध्रुवीय कक्ष पोहोचक्री चांद्रयानाचं ह िहत्वपूर्ण संचालन ऑर्बिउमधल्या ऑनबोर्ड प्रणालीच्या माध्यमातून कलि जाणार आह चंद्रयान दोनच्या पुढच्या प्रवासासाठी परिस्थिती अनुकूल असून उद्या चांद्रयानामधला लॅण्डर विक्रम ऑबिं उपासून वाक्रि होईल

युरोपियन महासंघाच आयुक ख्रिस स स्त्यिलियानाईड्स यांच्या ब्रुसव्क इथल्या भागंतर ही प्रतिक्रिया दिली या भागंत जम्मु कश्मिर आणि लडाख मध्रिकास आणि सुशासना संदर्भात दखील चर्चा झाली युरोपियन महासंघाच्या परराष्ट्र व्यवहार प्रतिनिधी फ्खिरिका मोघस्तिी यांच्या बरोबर दखील त्यांनी चर्चा कली स्विस बँकेतल्या भारतीय खाते दरांचा तपशिल आजपासून आयकर विभागाला प्रात्प होणार आहे अशी माहिती केंद्रीय कर बोर्डानं दिली आहे देशातनं काळा पैशाचं उच्चाटन करण्याच्या केंद्र सरकारचा हेतू यशस्वी ठरण्याच्या मार्गावर असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे आर्थिक खात्याच्या माहितीची देवाण घेवाण स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातनं सप्टेंबरपासून सुरु होणार आहे

या लोकांना त्यांना यादीतून हविण्याबाबतची कारणं प्रशासनाकडून दव्वात यशीत असं सरकारी सूत्रांनी सांगितलं ही प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईने त्यानंतर यादीत समावधीनसलखी लोकांना परदर्शी नागरिकांसाठीच्या लवादाकडविद मागता येईने

अब्दुल मोमीन यांनी सांगितलं

कातल्या तत्कालीन काँग्रेस्तजनता दल धर्मनिरपक्षसरकारच्या काळात राजकीय नस्तात्मांचनिातद्वाईक आणि अधिकाऱ्यांच्या फोन पिंग प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वाचा संस्था सीबीआयनं सुरु कला आह केर्ना के सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयनं यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला

तामिलीसाई यांना तछ्याणा राज्याचरिज्यपाल नियुक कळि आह बेंडारु दतात्रय यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तर कलराज मिश्र यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं

आकाशवाणीशी बोलताना निती आयोगाचक् सदस्य डॉ

क्रिमॉल यांनी ही माहिती दिली अमरिकेछा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या शिरीन मध्यिवस यांची अमरिकेछा कॅलिफोनियामध जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती कली आह मधिक्स या जोन्स डव्या नावाजलखा विधी कंपनीच्या भागीदार आहत कलम तीन न्यायमूर्ती या अंतर्गत त्यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळत्रिा या पदावर कायम स्वरूपी राहणार आहत्त कलम तीन न्यायमूर्तींना प्रतिनिधी सभद्द प्रस्ताव आणला तरच असामान्य परिस्थितीत पदावरुन ह विलं जाऊ शकतं ग्रज्ञ नॉयडा इथं उद्यापासून कॉप फोर्टीन परिषद सुरु होत आहा ज्ञमिनी नापिक होण्यापासून वाचवण्यासाठीच्या उपाययोजनांवर या परिषदचर्चा होईल

तालिबान्यांनी अफगाणिस्तानातल्या कुंदुज नंतर आता पुलखुमरी शहरावरही हल्लाकुरणं सुरु कल्ल आहारएक दिवस आधीच तालिबान्यांनी कुंदुजवर हल्ला कला होता फुलखुमरी शहराबाहेख्या क्षक्रित दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरु असल्याची माहिती बाघलान प्रांताच्या पोलीस प्रमुखांच प्रिम्त ज्ञावद्व प्रशारत यांनी दिली

एस

एफ

युक्रताच्या ओलत्त कोस्तदिव हिला रौप्य तर सर्वियाच्या जस्मीना मिलोव्होनोव्हिक हिला कांस्य पदक मिळालं